राज्यात दिवाळीनंतरही भारनियमन नाही

अतिरिक्त साखरेची निर्यात प्रगतीपथावर

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच आज पहाटे निधन

मध्य रेल्वे आणि सिडको यांच्या भागीदारीत साकारलेल्या नेरूळ खारकोपर या नेरूळ उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन काल केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईतल्या खारकोपर या रेल्वे स्थानकात करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

मुंबई नवी मुंबई एमएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या परिसरात निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता या सर्व क्षेत्राचा एकत्र महामुंबई म्हणूनच विचार करावा लागेल त्यासाठी शासन विकासाच नियोजन करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली

कोळशाच्या टंचाईमुळे राज्य सरकारनं हा भारनियमनाचा निर्णय घेतला होता परंतु आता कोळशाची तूट भरून निघाल्यानं भारनियमन रद्द करत असल्याची माहिती बावनकुळे यांनी काल नागपुरात दिली गंतवणक ग्तवणुकीच्या वाबतीत कर्नाटक राज्यानं गुजरात आणि महाराष्ट्राला मागे टाकल आहे

महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या प्रस्तावित प्रकल्पांची संख्या मात्र कर्नाटक पेक्षा जास्त आहे

प्रामुख्यानं आखाती राष्ट्र आणि श्रीलंकेत ही साखर निर्यात केली जाणार आहे याशिवाय चीननंही साखर घेण्याची तयारी दर्शवली असून इंडोनेशिया बरोबर बोलणी सुरु आहेत

बीड कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना फरकाची रक्कम देण्याचं कबूल केल्यानं आंदोलन स्थगित केल परतु उर्वरित भागात चक्का जाम आंदोलन होणार असल्याच खासदार राजू शेट्टी यांनी काल बीड जिल्ह्यात केज इथं आणि उस्मानाबाद इथेही प्रसिद्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं साखरचे दर वाढले असून कारखानदारांना आता फरकाची रक्कम देण्यास काहीच अडचण नाही असं ते म्हणाले

यावर्षी किरणोत्सवाच दुसर पर्व काल समाप्त झालं

दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्दयावर भाजपा लढविणार आहे मात्र अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दाही घोषणा पत्रात असेल अशी माहिती दानवे यांनी नाशिक इथं दिली कॉंग्रेस भाजप सरकारविरोधातील काँप्रेसच्या जनसंपर्क अभियान यात्रेला बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधून काल सुरूवात झाली आतापर्यंतच्या सर्व कॉप्रेसी पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा गौरव करताना यावेळी वक्त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातील पोखरण अणु चाचणीचाही गौरवपूर्ण उल्लेख केला मात्र विद्यमान भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली

रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने नौशेरा सेक्टरमधील प्रत्येक्ष नियंत्रण रेषेवर अंदाधूंद गोळीबार केला यामध्ये जवान केशव गोसावी यांना गोळी लागून ते जखमी झाले

आज दपारी साडे बारा वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर त्यांचे पार्थिव आणण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविल आहे

त्या दिवसाची आठवण म्हणून हा लोक्प्रसारण दिवस साजरा करण्यात येतो या निमित्त आज आकाशवाणीच्या पृणे केंद्रानं आवाज बातम्यांचा या कार्यक्रमातर्गत पृणेकरांना वृत्त निवेदकांशी प्रत्यक्ष संवादाची संधी उपलब्ध करून दिली आहे

गेले काही दिवस ते आजारी होते पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळ सहकार्यानी अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे निधन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्राध्यापक अविनाश डोळस याचं काल सकाळी औरंगाबाद इथं हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं

राज्य सरकारच्या डॉ आंबेडकर चरित्र साहित्य प्रकाशन समितीचे ते सदस्य सचिव होते छावणी स्मशानभूमीत काल संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

विशेष म्हणजे महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली असूनही भारतानं हा सामना जिंकला

हवामान् राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे आणि आज उद्या ते कोरडंच राहील विदर्भात थंडी पडू लागली आहे काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपुरात साडे अकरा अंश इतकं होतं तिकडे बंगालच्या उपसागरावर मात्र गाजा नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे